उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं आवाहन जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याकरता आता युरोपियन संघात जर्मनीनं पावलं उचलली नेपाळमध्ये बिराटनगर इथं सुरू असलेल्या महिलांच्या पाचव्या सॅफ फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची बांगलादेशशी लढत श्रीलंकेला नमवून नेपाळ अंतिम फेरीत दाखल गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं प्रमोद सावंत सरकारला आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं

दीर्घ आजारानं मनोहर पर्रिकर यांचं निधन झाल्यानं गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्क्षभूमीवर देशभरात सर्वत्र राजकीय घडमोडींना वेग आला आहे

काँप्रेसनं मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना यवतमाळ वाशिम मधन माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना तर वर्धा मतदारसंघातून चारूलता खजानसिंग किस यांना उमेदवारी दिली आहे याशिवाय धुळे मतदारसंघातून कुणाल रोहिदास पारील नंदुरबार मतदारसंघातून के

पडवी शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे यांना तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नविनचंद्र बांदिवडेकर यांचा या यादीत समावेश आहे या निवडणूकीसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल रात्री नवी दिल्ली िंग बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह राजनाथ सिंह अरुण जेक्री आणि नितीन गडकरी हे या बैठकीला उपस्थित होते भाजपानं अद्याप आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही यासंदर्भातली पक्षाची ही दुसरी बैठक होती या बैठकीत दरम्यान दिल्ली राज्यासाठी काँग्रेसने आप पक्षाबरोबर आघाडी करायला नकार दिला असून यासंदर्भात आता दोन्ही पक्षात कसलीही बोलणी सुरु नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासंदर्भातल्या वृत्ताचं पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी खंडन केलं आहे

राजकारणातल्या घराणेशाहीच्या मुद्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काँप्रेसवर जहाल टीकास्त्र सोडलं काँप्रेसच्या सत्ताकाळात प्रसारमाध्यमांपासून संसदेपर्यंत जवानांपासून ते भाषण स्वातंत्र्यपर्यंत आणि संविधानापासून ते न्यायालयांपर्यंत सगळ्यावर घराणेशाहीचा परिणाम झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी ब्लॉगवर म्हटलं आहे

भाजपाचे प्रसारमाध्यम प्रमुख आणि राज्यसभा खासदार अनिल बलुनी यांनी ही माहिती दिली आहे काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभेच्या माणिपूरमधल्या दोन जागांसाठी प्रचार मोहिमेला आज इंफाळ इथं सुरुवात करणार आहेत

त्यापूर्वी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील

आयोगानं पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीची नियुक्ती निवडणूक सदिच्छादूत म्हणून केली आहे

गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीयांची शेवटच्या टप्प्यातल्या नावनोंदणीसाठी मदत होईल अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा आहे येत्या काही दिवसांत गौरी सावंत तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता मतदानाचा हक्क या बाबत माहिती देणार आहेत आणि त्यांना मतदानासाठी प्रेरित करणार आहेत आसाममध्ये संप आणि रस्ता किंवा रेल रोको अशी आंदोलनं बेकायदेशीर असल्याचं गौहत्ती उच्च न्यायालयानं जाहीर केलं आहे आणि ज्या संघटना अशा प्रकारे बंदचं आवाहन करत असतील त्यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी हे निर्देश दिले

योग्य आणि विश्वासाई माहिती प्रसिद्ध करण्यामध्ये माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि बातमी आणि दृष्टिकोन यांची सरमिसळ करू नये असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं भारतीय जनसंपर्क संस्थेनं आयोजित केलेल्या अटल बिहारी स्मारक व्याख्यानमालेमध्ये बोलत होते निष्पक्ष प्रसारमाध्यमांमुळे जनतेपर्यंत सर्व प्रकारची माहिती चांगल्या प्रकारे पोहोचते असं ते म्हणाले तसंच प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीचं भान राखलं पाहिजे आणि आपली मतं कोणत्याही भितीविना व्यक्त केली पाहिजेत असं त्यांनी सांगितलं जगातली सर्वात मोठी लोकशाही असल्यानं भारतामधल्या प्रसारमाध्यमांची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची ठरते असं ते म्हणाले मुक प्रसारमाध्यम ही लोकशाहीचा आधारस्तंभ असून त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं असं त्यांनी सांगितलं जेश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याकरता आता युरोपियन संघात जर्मनीनं पावलं उचलली आहेत

या देशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे मात्र चीन अजूनही मसूद अजहरची पाठराखण करत आहे नेपाळमध्ये बिराटनगर इथं सुरू असलेल्या पाचव्या सॅफ अर्थात दक्षिण आशियायी फूटबॉल महासंघाच्या महिलांच्या फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची बांगलादेशशी लढत होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणेतीन वाजता सामन्याला सरुवात होईल

सकाळी पावणे अकरा वाजता नेपाळ आणि श्रीलंकेचा आज सामना झाला

या स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी होणार आहे

कॉरिडॉरसाठी नियोजित जागेचं सर्वेक्षण झालं असून अभियांत्रिकी बाबींवर बैठकीत चर्चा झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं

नव्वदच्या दशकात सोव्हियत संघ फु ल्यानंतर ते कझाखस्थानचे राष्ट्रपती झाले देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकपाल संस्थेच्या अध्यक्षांसह इतर सदस्यांची देखील नियुक्ती केली असल्याची माहिती राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे